महसुलातली तूट भरुन काढण्यासाठी पाच वर्षासाठीच्या क्षतिपूर्ती उपकराची मुदत वाढवण्याची शिफारसही परिषदेनं केली असल्याचं त्यांनी सांगितलं उद्योगस्नेही वातावरणात वाढ करण्यासाठी आणि कर भरण्याच्या सुविधेत सुधारणा करण्यासाठी परिषदेनं जीएसटीअंतर्गत विवरणपत्र भरण्यासाठीच्या भविष्यातल्या आराखड्यात सुधारणा करण्यास परवानगी दिली आहे

शाळा सुरु करण्याबाबतची मानक कार्यप्रणाली राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी ठरवायची आहे सामाजिक अंतर पाळणं आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घेणं ही राज्यांची आणि शाळांची जबाबदारी आहे असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे जो माध्यान्ह आहार दिला जातो तो स्वच्छ सुरक्षित असेल याचीही जबाबदारी राज्यांची आणि शाळांची असणार आहे पालकांची लेखी संमती असेल तरच विद्यार्थी शाळेत येऊ शकतात असं यात नमूद करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांनी शाळेत हजर राहण्याऐवजी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा अस आवाहनही सरकारने केल आहे

रुरकीची कनिष्क मित्तल ही मुलींमध्ये पहिल्या स्थानावर आहे

खट्आ समितीच्या शिफारशींनुसार हा निर्णय घेण्यात आला

या विभागाच्या अध्यक्षपदी प्रिया पाटील यांची नियुक्ती केली असून देशातला हा एकमेव पक्षाअंतर्गत राजकीय विभाग असल्याचा दावा पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथं तरूणीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी पिंडितेच्या कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्यात सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं मुंबईत मंत्रालय परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांच्या नेत्रत्वाखाली हे आंदोलन झालं हिंगोली शहरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर माजी आमदार डॉ संतोष टारफे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलं परभणी इथं काँग्रेस समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केलं या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत पिडीत युवतीस श्रद्धांजली वाहण्यात आली

आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तरुणीच्या मुतदेहावर परस्पर अंत्यविधी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करावं अशा विविध मागण्या आंदोलकांनी यावेळी केल्या नाशिक इथं काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं सिंधुदूर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीनंही कुडाळ इथं सत्याग्रह आंदोलन करण्यात आल

दरेकर यांनी काल बीड जिल्ह्यात माजलगाव वडवणी आणि बीड तालुक्यातल्या काही गावांना भेट देऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते पिकांचे पंचनामे पाच दिवसांत करावे बागायतदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रूपये प्रती हेक्टर तर कोरडवाहू शेतकऱ्यांना पंचवीस हजार रूपये प्रती हेक्टर मदत द्यावी आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या अतिव्रष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन भरपाई देण्याबाबत सरकारला भाग पाडू असं ते म्हणाले

जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला

दरम्यान परभणी जिल्ह्यातले सर्व हॉटेल्स रेस्टॉर्रेट्स फूड कोटेस् आणि बार सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत

मानपत्र सन्मान चिन्ह एक लाख रूपयांचा धनादेश अस या पुरस्काराचं स्वरूप आहे

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी चार वाजेच्या सुमारास पालकमंत्री राजेश टोपे यांची आढावा बैठक सुरू असताना हा प्रकार घडला या प्रकारानंतर पोलिसांनी राठोड यांना उपचारासाठी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं सावकारांनं जमीन बळकावल्याच्या प्रकरणात महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचं निवेदन राठोड यांनी यापूर्वी प्रशासनाला दिले होतं मात्र यावर काहीच कार्यवाही न झाल्यानं त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचं सुत्रांनी सांगितलं

या मागणीचं निवेदन काल परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आल

परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ रवि सरोदे यांनी काल ही माहिती दिली

या परीक्षा ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने बहपर्यायी प्रश्नसंच देऊन घेण्यात येणार आहेत विषयान्रूप वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

नांदेड इथं काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते मागील हंगामात मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यातल्या काही गावात केळी पिकाच्या नुकसानीत भेदभाव करण्यात आला होता ही बाब गंभीर असल्याचं ते म्हणाले

भूविकास बँकेचे माजी संचालक भोकर ताल्का खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष नांदेड सूत गिरणीचे माजी अध्यक्ष अशी अनेक पदं त्यांनी भूषवली होती

कोरोना विषाणू बाधित रुग्णांसाठी असलेल्या या स्वतंत्र कक्षात सर्व अत्यावश्यक उपकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे

या घटनेच्या निषेधार्थ काल परभणी इथं निदर्शनं करण्यात आली